उद्घाटन

सामाजिक आर्थिक परिवर्तन घडणं आवश्यक आहे असं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

विधीसेवेचं प्रम्ख कर्तव्य असल्याचं मंंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचं प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि लेह इथं आज हजारो कोटी रूपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी प्रकल्पांचा कोनशीला समारंभ केला आपल्या दिवसभरातील कार्यक्रमात त्यांनी जम्म् इथं अखिल भारतीय आर्य्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स च्या उभारणीचा श्भारंभ केला

यावेळी विजयपूर इथं जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की या नवीन जलविद्य्त प्रकल्पाम्ळं या क्षेत्रातील अनेक तरूणांना रोजगार उपलब्ध होतील तसंच एम्स च्या उभारणीत संपूर्ण क्षेत्रातील लोकांना दर्जात्मक आरोग्य स्विधा प्राप्त होतील

बी बी एस

नागरीकत्व स्विधा विधेयक यांच्या पाठीशी सरकार असल्याचं ते म्हणाले या परिसरातील आवश्यक स्विधांकडे द्र्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी या अगोदरच्या सरकारवर केला

तसंच उत्तर क्षेत्रीय इंडीयन इन्स्टिटय्ट ऑफ मास कम्य्निकेशन केंद्राच उद्घाटन आणि कठ्आ जिल्हयातील जंगलोट इथं अभियांत्रिकी संस्थेचं उद्घाटन केलं

याचवेळी पंतप्रधानांनी लेह कारगील तुबरा झंन्सकर द्रास आणि खाल्सी या क्षेत्रासाठी लदाख विद्यापीठाचा श्भारंभही केला

नागपूर महानगरपालिकेने हाती घेतलेल्या शहरातील झाडांवर लागलेल्या जाहिरातींचे फलक काढण्याच्या कारवाईने चांगलाच वेग पकडला आहे

झाडांना खिळे ठोकल्यामुळे झाडांमधून अन्न आणि पाणी प्रवाहित होणा या भागाला न्कसान पोहोचले जाते पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी झाडांची भूमिका महत्वाची आहे त्यामूळे शहरवासीयांनी कर्तव्य भावनेत्न झाडांना फलकम्क्त करावे असे आवाहन करण्यात येत आहे द्रदर्शनवरून प्रविण्यात येणा या श्ल्करहीत भारताच्या एकमेव ओपन एक्सेस डी टी एच सेवा डी डी

प्रादेशिक भाषेच्या वाहिन्या सर्वात कमी किंमत सादर करून राखून ठेवलेल्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात ही वाहिनी प्रसारभारती तर्फे चालवण्यात येते

टी एच सेवा डी डी डायरेक्ट प्लस सुरू करण्यात आली होती

डी फ्रिडीश असं नामकरण करण्यात आलं

डी

एम पी

जी

एम

जी

म्स्लिम समाजाच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी शिक्षणप्रसाराने सामाजिक आर्थिक परिवर्तन घडणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक एमहामार्ग आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागप्र येथे केले स्थानिक सदरस्थित अंज्मन अभियांत्रिकी महाविद्यालयात विदर्भ म्स्लिम इंटलेक्च्एल फोरमच्या वतीने म्स्लिमांच्या समस्या आणि समाधान यावर आयोजित एकदिवसीय परिषदेप्रसंगी प्रम्ख अतिथी म्हणून ते बोलत होते यावेळी फोरमचे अध्यमक्ष डॉ शकील सत्तार झकात फाउंडेशन नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ

विकासाचा संबंध हा कुठल्याही राजनैतिक आणि धार्मिक भावनेशी निगडत नसून तो ग्णवत्तेला प्राधान्य देतो आणि या ग्णवत्तेची क्षमतावृद्धी करणे गरजेचे असते स्वास्थ आवास पेयजल चांगल्या शैक्षणिक स्विधा भावी पिढीसाठी महत्वाच्या आहेत समाजात किती प्रशासकीय अधिकारी डॉक्टर्स अभियंते निर्माण झाले यापेक्षा किती उद्योजक निर्माण झाले हे पाहणे महत्वाचे आहे रोजगार मागणा यापेक्षा रोजगार देणारे अशी मानसिकता अंगिकारणे महत्वाचे आहेए असे श्री गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले

सी एल सारख्या आय टी कंपन्यामध्ये सर्व सम्दायातील य्वकांना नागप्रच्या मिहान प्रकल्पात रोजगार मिळत आहेत उज्वला पंतप्रधान आवास योजना या योजनांचा लाभ सर्वच समाजघटकांना मिळत आहे मानवी ओझे वाहणा या रिशाचालकांना यांत्रिक पदधतीने संचालित इलेक्ट्रीक रिक्षा देशभरात परिवहन मंत्रालयाच्या पुढाकाराने चालवले जात आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली

यासाठी प्रसंगी यंत्रणेसोबत काम करणे हे देखील विधी सेवेच प्रम्ख कर्तव्य आहे त्यासाठीच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण विविध शासकीय योजनाचा सामान्य जनतेला थेट लाभ मिळावा यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करत असल्याचे प्रतिपादन म्ंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथं आयोजित महाशिबिराला संबोधित करताना ते आज बोलत होते मूल इथल्या कर्मवीर महाविद्यालयाच्या प्रांगणावर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण म्ंबई जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रप्र यांच्या संय्क्त विदयमाने आदिवासी विकास योजनांची प्रसिद्धी आणि प्रभावी अंमलबजावणी तसेच विधी साक्षरता आणि शासकीय सेवा आणि योजनांचे महाशिबीर आज आयोजित करण्यात आले होत न्याय सर्वांसाठी हे विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य आहे सामान्य माणसाला त्यांच्या अधिकाराची माहिती व्हावी समान न्यायाची सर्वांना हमी मिळावी त्यासाठी विधी सेवा प्राधिकरण काम करते राज्य विधी सेवा प्राधिकरण मार्फत सरकारी योजनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी राज्याच्या विविध भागांमध्ये महाशिबीर आयोजित करण्यात येतात चंद्रप्र जिल्ह्यातील आदिवासीबहल असणाऱ्या मुल या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांची माहिती व्हावी आणि लाभार्थ्यांना या शिबिरामध्ये योग्य तो लाभ मिळावा यासाठी या महाशिबीराचे आयोजन केले होते

दरम्यान भारतानं ही श्रंखला या आधीच जिंकली आहे

न्यूझीलंडच्या संघापैकी क्ठलाही फलंदाज भारतीय गोलांजाप्ढं जास्त काळ टिकाव धरू शकला नाही भारतातर्फे यजुवेद्रसिंग चहल नं सर्वाधिक तीन गडी बाद केले तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पंडयानं प्रत्येकी दोन गडी बाद केले

अबाती रायडूला सामनावीराचा तर मोहम्मद शमीला मालीकावीराचा सन्मान मिळाला

मागील वर्षी रणजी क्रिकेट स्पर्धंत पहिल वहिलं विजेते पदक पटकावल्यानंतर विदर्भाचा संघ इतिहासाची पूर्नरावृत्ती करणार का याकडं क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं आहे घरच्या मैदानावर अंतिम लढत खेळतांना सलग द्स यांदा रणजीत स्पर्धेचा किताब मिळविण्याची संधी विदर्भाला मिळणार आहे

सौराष्ट्राच्या गोलंदाजापैकी जयदेव नाडकट यानं सर्वाधिक दोन बळी घेतले तर चेतन सखारीया प्रेरक मानकड धर्मेद्रसिंग जडेजा आणि कमलेश मकवानानं प्रत्येकी एक गडी बाद केला जागतिक दर्जाच सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी आवश्यक ती सर्व काम नागप्रात सुरू आहेत मेट्रोसह अनेक पथदर्शी प्रकल्प आज देशाचच नव्हे तर जगाचेही लक्ष आपल्या शहराकडे वेधून घेत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्ढाकारातून होत असलेल्या या परिवर्तनाला स्थानिक जनप्रतिनिधी अधिकाऱ्यांच सहकार्य आहेच मात्र या परिवर्तनाची खरी शिल्पकार नागपुरातील जनताच आहे अस प्रतिपादन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल

यावेळी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते प्ढे बोलताना म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि आज संपूर्ण शहरात होत असलेली विकासकाम आपल्या शहराचे भवितव्य बदलविणारे आहे शहरातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहे शहरातील गरीब मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीत स्लभता आणणे त्यांना रोजगार मिळवून देणे हाच या प्रकल्पांचा उद्देश आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या व्हीजनम्ळे नागप्र आंतरराष्ट्रीय शहर बनत आहे देशातील सर्वोत्तम शैक्षणिक वैद्यकीय संस्थांसह मिहानमधील वाढती ग्ंतवणूक अनेक संधींचे द्वार उघडणार आहे